त्यामूळे यंत्रणेवरचा ताण वाढला असून पूणे शहरात कोविड रुग्णांना पुन्हा एकदा खाटांची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे

दरम्यान शहरातल्या प्रमुख रुग्णालयांच्या सर्व प्रकारच्या खाटा पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत

चंद्रकांतदादा कोरोना संसर्गावर नियंत्रणाच्या नावाखाली टाळेबंदी लावण्याला आपला विरोध असल्याची भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मांडली टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास मातोश्रीवर बसून कसा कळणार असा टोलाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला पूण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर पाटील आज माध्यमांशी बोलत होते धुलीवंदन कोरोनाचा वाढता आलेख आणि प्रशासनाने लावलेले निर्बध याचं सावट आज ध्लीवंदनाच्या सणावर बघायला मिळालं यंदा लोकांनी सोसायटीत रस्त्यांवर रंग खेळण्याऐवजी धुलिवंदनाचा सण अगदी साधेपणाने साजरा करणं पसंत केलं त्यामुळे एरवी धुलीवंदनाच्या दिवशी सोसायट्यांमध्ये ऐकू येणारा छोट्यांचा किलबिलाट आणि रंगांची उधळण यंदा मात्र नव्हती

हा सोहळा निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार असून सर्व वारकऱ्यांनी देहूला न येता घरीच तुकाराम गाथेचे पारायण करून सोहळा साजरा करण्याचे आवाहन देहूच्या संतश्री तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे

महाळुंग इथल्या यमाईदेवीच्या मंदिराजवळच्या बाह्यवळण आणि माळीनगर इथल्या उड्डाणपूलाचे प्रश्नही मार्गी लागले आहेत अशी माहिती अकलूजच्या प्रांताधिकारी शमा पवार यांनी काल दिली आरटीई प्रवेश आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यांतर्गतच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याची तक्रारीवर राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे या प्रकरणी भाजप चिटणीस सूनील माने यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे निवेदनाद्वारे या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती या पत्राची प्रत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दिली होती

मात्र पूण्यात या कोट्यात प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांचे पालक शासकीय नोकरदार व्यावसायिक असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले होते

जोशी प्लाजवळील सेंट्रल मॉलच्या तळघरात आज सकाळी रसायनांचा उग्र वास येऊन नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या अग्निशामक दलाच्या पथकानं घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि धोका दूर केला हवामान पुणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होतं संध्याकाळी वातावरण काहीसं ढगाळ झालं होतं

उद्या दिवसभर आकाश निरभ्र राहून किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पूणे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार